कोलकाता पोर्ट टस्टच्या सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे भारताला वारसा पर्यटनासाठी बाजारपेठ उपलब्ध करावी असं आवाहन मोदी यांनी काल केलं भारत हे वारसा पर्यटनाचं महत्त्वाचं केंद्र बनावं असं मोदी यांनी ऐतिहासिक करन्सी बिल्डींग ॐ एका मूर्तीचं अनावरण केल्यानंतर सांगितलं केंद्र सरकार भारतीय वारसा संस्थेच्या स्थापनेला कोलकात्याच्या भारतीय संग्रहालयापासून सुरुवात करणार आहे देश आज स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहे देशातले एक महान आध्यात्मिक गूरु स्वामी विवेकानंद यांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानांची जगाला ओळख करुन दिली

स्वामी विवेकानंद यांची जयंती देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीत दिलेल्या उच्च योगदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहिली आहे महाराष्ट्रात नागपूर कें दुस या सीएनजी स्थानकाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं वाडी बेल्या रॉमॅट डेस्ट्रीजनं स्थापन केलेलं हे सीएजी स्थानक नागपूर महापालिकेच्या सर्व बसना सीएनजी पूरवठा करेल तसंच डिझेल बस सीएनजी बसमधे रुपांतरित करणार आहे

कृषी तसंच जैविक कच यापासून जैविक सीएनजीची निर्मिती करण्यावर भर द्यावा असं गडकरी यावेळी म्हणाले पालघर जिल्ह्यात बोईसर शिल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या ए एन के फार्मा या रसायन कंपनीत काल संध्याकाळी भीषण स्फोट होऊन सहा कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले कंपनीत ऑटोक्लेव्हची चाचणी सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी दिली आहे या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये मदत घोषित केली असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिलं जावं असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत गुवाहाटी क्रिं सुरु असलेल्या खेलो डिया स्पर्धेत आज विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत यात प्रामुख्यानं जिम्नॅस्टीक सायकलींग मैदानी स्पर्धा टेबल टेनिस आणि ज्यूडो यांचा समावेश आहे सध्या पदतालिकेत सात सुवर्ण आठ रौप्य पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे सहा सुवर्ण पदकांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या पाच सुवर्ण आणि एका रौप्य पदकांसह दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे